कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत एकंदर वीस पत्रकारांचा मृत्यु मख्यमंत्री राज्यात उद्यापासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना काल ही माहिती दिली या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे

यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीसाठी गावनिहाय पथकांची स्थापना करण्यात येणार आहे

टेलिआयसीयू सुविधेमुळे जालन्यात कोरोना संसर्गान होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यामध्ये यश मिळाले असून जिल्ह्यात नव्याने टेलिईसीजी आणि टेलिरेडीओलॉजी या दोन सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले

तर दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या चढत्या क्रमानेच आहे या अनुशंगाने आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला सातारा जिल्ह्याचा आढावा ऐकूया कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण म्हणाले की अनलॉक टप्प्याटप्प्याने शिथिल होत असल्याने नागरिकांच्या हालचाली वाढल्या आहेत परिणामी अनावश्यक फिरणे गर्दी करणे सुरक्षित अंतर न राखण अनावश्यक गर्दी करणे मास्क न वापरणे तसेच खरेदीवेळी नागरिक खबरदारी बाळगत नसल्याचे इतर सुरक्षित उपाय योजनांकड़े कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता न बाळगल्याने कोरोनाचा प्रसार वाढतो आहे संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत असून संसर्गित रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकाची तपासणी करण्यात येत आहे

त्या अनुशंगाने दुपट आरोग्य सुविधाही वाढविण्यात येत आहेत रूग्णांना आवश्यक ते उपचार प्रविण्यात येत असून लवकर निदान आणि लवकर उपचार या तत्वानुसार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कार्यरत असल्याचे डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले गंभीर रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा रुग्णालय तसेच जंबो सेंटर येथे लिक्विड ऑक्सीजन यंत्रणा उभारण्यात येत असल्याचेही ते म्हणाले आकाशवाणीच्या बातम्यांसाठी साताऱ्याहून गिरीष चव्हाण यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

जन्नर कोविड पणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असून गेल्या काही दिवसात जुन्नर तालुक्यातील मृत्यूदरही वाढत चालला आहे

त्यामुळे जिल्हा परिषदेनं आता जुन्नर तालुक्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं असून त्या परिसरात वेगानं आरोग्य सुविधा उभारण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु केले आहेत पत्रकार मृत्य कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत एकंदर वीस पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत यामुळे सुरक्षित वार्तांकनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ऐकुया याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनासारख्या महामारीने सर्वाना वेढलं असताना लोकांपर्यंत खरी आणि अचूक बातमी दाखवण्यासाठी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन वार्तांकन करत आहेत बोलणाऱ्या व्यक्तीपासून योग्य अंतर राखण्यासाठी टीव्ही पत्रकारांनी माईकला जोड देऊन त्याचा आकार मोठा केला आहे वेळोवेळी या माईकवर सॅनिटायझर फवारणीही करण्यात येत आहे पुण्यात नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चॅनलच्या सर्व माईकवर बाईट देण्यापूर्वी सैनीटायझरचा फवारा केल्याचे दृश्य सर्वांनी पाहिलं अनेकदा महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेत असताना पत्रकार आणि कॅमेरामन यांची खूप गर्दी होते ही गर्दी टाळण्यासाठी कॅमेरामननी ट्रायपॉडचा वापर करून योग्य शारीरिक अंतर राखायला हवं तसंच मास्क लावणे सातत्यानं हात ध्णं आणि सानेटाईज करणं या गोष्टी आवश्यक आहेतच पत्रकारांना अनेकदा जिल्हा परिषद महानगरपालिका गर्दीची सरकारी कार्यालयं असा कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी वार्तांकनासाठी जावं लागतं अशा ठिकाणी विशेष काळजी घेणे गरजेचं आहे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी पत्रकारांना वैयक्तिकरीत्या काळजी घेण्याचं आवाहन करत आहेतच पण पत्रकारांनीही वार्तांकन करताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे वासदेव जळगाव आधुनिक प्रसार माध्यमं येण्यापूर्वी गावोगावी जनजागृती करणारा वासुदेव कोरोनाच्या प्रसाराम्ळे अडचणीत आला आहे जळगावचे प्रतिनिधी सांगत आहेत वासुदेवाची कथा आणि व्यथा

वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे वासुदेव हा तीर्थक्षेत्रांत स्नान करायला आलेल्या मंडळींना नाना तीर्थक्षेत्रांची आणि तिथल्या देवतांची नावे सांगतो त्या अर्थाने वासुदेव तीर्थांचा चालताबोलता कोशच आहे वासुदेव सहसा कुणालाही आपणहुन पैसे मागत नाही

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी राजेश यावलकर जळगाव जयंत पाटील सांगली सांगली जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत अशी माहिती संपर्क मंत्री जयंत पाटील यांनी काल सांगली इथं दिली सांगली रस्त्यावरील बाजार आणि गर्दी बंद केली जाईल याबाबत पोलीस कडक भूमिका घेतील लोकांनी सांगलीत सुरू असलेला जनता कर्फ्यु आपल्यासाठीच आहे हे समजून काळजी घ्यावी लोकांनी ऐकल नाही तर नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल असं पाटील यांनी स्पष्ट केलं व्यापारी जनता कर्फ्य यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात लोकांचा वाढता बेजबाबदारपणा पाहता चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेने स्वत समोर येऊन जनता कर्फ्यू चा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे असं संपर्क मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं उद्यापासून जिल्ह्यात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी लक्षात घेऊन अनावश्यक बाहेर जाणे टाळावे असं आवाहन राठोड यांनी केलं

सिंगला हे वैयक्तिक कारणासाठी दहा दिवस रजेवर होते

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार